राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावावरील चर्चेला त्यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं बदलत्या काळानुसार कायद्यात सुधारणा करणं किवा नवे कायदे आणणं गरजेचं आहे लोकसभेबरोबरच केंद्र सरकारही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आदर करत म्हणूनच सरकार मधले वरिष्ठ मंत्री सातत्यानं शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत शेतकऱ्यांच्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असून त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधानांनी आज पुन्हा लोकसभेच्या माध्यमातून केलं काही जण शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सत्य लवकरच समोर येईल असं मोदी म्हणाले कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे आणि यात योगदान द्यायचं की नाही हे देशातल्या प्रत्येक नागरिकानं ठरवायचं आहे असं ते म्हणाले भारत कोविड संकटातून उभारी घेत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत आहे भारत आता केवळ मूकपणे बघ्याची भूमिका घेणारा देश राहिलेला नाही आता जगातला एक सशक्त बलशाली देश म्हणून आपल्याला पुढे यायचं आहे आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारत व्होकल फॉर लोकल हा मूलमंत्र महत्त्वाचा ठरणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले

दूरसंवाद आणि औषध निर्माण क्षेत्रात खासगी क्षेत्रांनी दिलेलं योगदान लक्षणीय असून खासगी क्षेत्रांमुळेच आज भारत विविध देशांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत देऊ शकतो असं त्यांनी सांगितलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून कोट्यवधी भारतीयांच्या संकल्पशक्तीचं दर्शन होतं त्यांचे शब्द देशवासियांचा आत्मविश्वास दृढ करणारे आहेत असं मोदी यांनी नमूद केलं पतप्रधानाच्या भाषणाच्या वेळी काँप्रेस आणि तृणमूल कॉंप्रेसच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला

कॉप्रेसचे नेते शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थ संकल्पात संरक्षण दलांसाठी पुरेशी तरतूद नसल्याचा आरोप केला तर या अर्थ संकल्पात ज्येष्ठ नागरिक महिला युवकांसह समाजातल्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद असल्याचं भारतीय जनता पार्टीच्या मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं

भाजपा खासदार सुशील कुमार मोदी यांनी आज सभागृहात प्रथमच चर्चेत भाग घेतला या अर्थसंकल्पामुळ आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीची वाट आणखी सुकर होणार असल्याचं सुशील कुमार मोदी यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे अनेकांचे प्राण आपण वाचवू शकलो असं ते म्हणाले कोविड संकटामुळे महसुलात घट झाली असली तरी लोकांवर कुठलाही अतिरिक्त कर लावलेला नाही कोरोना साथीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या घटकांना आर्थिक मदतीसाठी केंद्रानं विविध उपाय योजना केल्या असं सांगून केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सुशील कुमार मोदी म्हणाले तत्पूर्वी काँग्रेस खासदार कपिल सिब्बल यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थ संकल्पात बेरोजगारीच्या प्रशाबाबत काहीही ठोस योजना नसल्याचा आरोप केला सरकारला खासगीकरणात अधिक रस असल्याचं सिब्बल म्हणाले सरकारनं इंधनावर कृषी अधिभार लावण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी अण्णा द्रमुक पक्षाचे खासदार एस

बालसुब्रह्मण्यम यांनी केली तर वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारनं धाडसी पावलं उचलली असल्याचं बीजू जनता दलाचे अमर पटनायक म्हणाले उद्याही राज्यसभेत अर्थ संकल्पावर चर्चा सुरू राहणार आहे

देशातल्या प्रमुख बंदरांच्या नियमन संचालन आणि नियोजनाची तरतूद या विधेयकात असून बंदरांना अधिक स्वायत्तता देणारं हे विधेयक आहे

देशातल्या प्रत्येक महत्त्वाच्या बंदरासाठी प्राधिकरण मंडळ स्थापन करण्याची तरतूद यात आहे हे मंडळ सध्याच्या बंदर विश्वस्त मंडळांची जागा घेईल या विधेयकामुळे देशातल्या प्रमुख बंदरांना अधिक स्वायत्तता मिळेल आणि सागरी क्षेत्राला आणखी बळकटी येईल असा विश्वास केंद्रीय जहाज बांधणी मंत्री मनसुख मांडवीय यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं बंदरांच्या खासगीकरणाची कुठलीही तरतूद यात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सी सी इ ए आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समिती अर्थात सी सी ई ए ने आसाम मधील नामपूर इथल्या ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टीलायर महामंडळाला शंभर कोटी रुपये अनुदान मदत देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे

या अनुदानामुळे हि उत्पादन क्षमता तशीच राखणं तसंच या कारखान्यात काम करत असलेल्या कायम तसंच हंगामी कर्मचार्यांचा रोजगार वाचवणं हा या अनुदानामागील हेतू आहे यामुळे केंद्र सरकारच्या आत्म निर्भर भारत अभियानाला बळकटी मिळणार आहे

त्यावेळी ते बोलत होते जनतेचं आरोग्य आणि हवामानाचं आरोग्य हे एकमेकांशी निगडीत आहेत आणि हे दोन घटकच आपलं भविष्य ठरवणार आहेत पर्यावरण आणि हवामानातील बदल यांचा सर्वाधिक परिणाम गरिबांवर होतो पॅरीस परिषदेतील उद्दिष्ट साधण्यासाठी भारत योग्य ती पावलं उचलत असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असून आपली पृथ्वी हरित करण्याचं आपलं ध्येय आहे आपल्या संस्कृतीत वनाबद्दल दर्शवण्यात येणारा आदर त्या ध्येयाप्रती पोचण्याला मदत करतो असं त्यांनी नमूद केलं युवा वर्गाची ऊर्जा लक्षणीय परिणाम घडवू शकते त्यामुळे युवा वर्गाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याची काळाची गरज असल्याचं मोदी भाषणात पुढे म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते

भारत तिबेट सीमा पोलीस राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल या ठिकाणी संयुक्त रीत्या बचाव कार्य करत आहेत

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे रस्ते जलस्रोत कृषी आणि पायाभूत सुविधा आर्दीच्या साडेतीन लाख कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे असं आज फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं

महिला गटात सेरेना विल्यम्स हिने स्पर्धेतील आपली आगेकूच सुरु ठेवली आहे दरम्यान या स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याच्या जपानी साथीदाराला पराभव पत्करावा लागला आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार